एमबीबीएस अभ्यासाक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी हे आरक्षण लागू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

मात्र वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया यापूर्वीच सुरु झाली होती त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षापासून हे आरक्षण लागू करता येणार नाही असा दावा याचिकार्त्यांनी केला होता

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथं आयोजित कृषी पंढरी कार्यक्रमात ते काल बोलत होते

ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते सरकारं बदलली तरी प्रशासकीय यंत्रणा तीच असल्यामुळे अंमलबजावणीतले कच्चे दवे कायम राहतात असे कच्चे दवे दरुस्त करण्याचा अधिकार या कृषी आयोगाला असावा ठाकरे यांनी म्हटलं आहे पीक विमा दाव्यांची देयकं अदा न केल्याच्या निषेधार्थ येत्या बुधवारी मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं त्यानंतरही विमा कंपन्या पीक विम्याच्या दाव्यांचा निपटारा करणार नसतील तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समज देईल असा इशाराही ठाकरे यांनी दिला

काल सोलापूर इथं प्ण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते

राज्य आणि राज्याबाहेरून अनेक दिंड्या आणि पालख्या पंढरपूरमध्ये दाखल झाल्या आहेत त्याचप्रमाणे सार्वजनिक तसंच वैयक्तिक वाहनांनीदेखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची मांदियाळी पंढरपूरात अवतरली आहे किर्तन भजन टाळ मद्गांच्या तसंच विठू नामाच्या गजरानं अवघं पंढरपूर दुमदुमनं गेलं आहे

यावर्षी जिल्ह्यातल्या अहमदपूर ताल्क्यातल्या सांगाची सुनेवाडी तांडा इथल्या विठ्ठल चव्हाण आणि त्यांच्या पत्नी प्रयाग चव्हाण यांना मिळाला आषाढी वारी सकारात्मक शक्तीचे दर्शन घडवते असं सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले पंढरी आणि माऊली सर्व सामान्यांचं आशास्थान आहे या महाराष्ट्रामध्ये ही शेकडो वर्षाची परंपरा या परंपरेला महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवला आमची संस्कृती अबाधित ठेवली आणि खऱ्या अर्थानं लाखो लोकं यावे या ठिकाणी येतात एक सकारात्मक शक्तीचा आविष्कार हा या वारीच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण महाराष्ट्राच्या आशा आकांक्षा यांचे प्रतिनिधित्व करणारी अशा प्रकारची वारी आहे महाराष्ट सुजलाम सुफलाम व्हावा चांगला पाऊस येऊन बळी राजा सुखावला पाहिजे अशी मागणी आपण विठ्ठलाच्या चरणी केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण आणि गंगापूर तालुक्यातल्या छोट्या पंढरपूरमध्येही आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत राज्यमंत्री अतुल सावे यांनी पंढरपूर इथं मध्यरात्रीनंतर सपत्नीक महापुजा केली या यात्रेमुळे आज औरंगाबाद पुणे रस्त्यावरच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे

काल औरंगाबाद इथं त्यांनी या कायद्यासंदर्भात मराठवाडा विभागाची आढावा बैठक घेतली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते ते म्हणाले अॅट्रॉसिटी अॅक्ट ज्यागोष्टीचा आम्हाला अडसर वाढतो

स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी आता इंग्लड आणि न्यूझीलंड या संघामध्ये होणार आहे या दोन्ही संघाना आतापर्यंत कधीच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मिळालेलं नाही

लातूर शहर विधानसभा मतदार संघातल्या पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते आगामी विधानसभा निवडण्कीत यश मिळवण्यासाठी सर्वांनी जबाबदारी स्वीकारून कामाला लागावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं

खरीपाच्या पिकांसाठी हा पाऊस पोषक असल्यानं शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे नांदेड शहरासह जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे औरंगाबाद शहर परिसरातही काल पाऊस झाला

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर आणि महाराष्ट्र विश्वकोश मंडळाचे सचिव श्यामकांत उपस्थित होते